बुधवारी संसदरीील सभागृह नख्यांसोबत चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी टाळळळी एकदम उठवता यण्पेर नाही असं सांगितलं होतं

गरज भासल्यास आशियाई विकास बँक भारताला वाढीव मदतही दक्कि अशी ग्वाही त्यांनी सीतारामन यांच्याशी बोलताना दिली

आधुनिक जगाची ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी सत्व परिक्षा आह असं मत संयूक राष्ट्रांच जिरचिटणिस आंतोनिओ ग्यूतख्खे यांनी या बर्क्कीच्या सुरूवातीसच व्यक्त कलि

रेडिओ हे आत्तापर्यंत कायमच देशातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेले प्रभावी आणि विधासार्ह माध्यम असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सध्याच्या कोरोना साथीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दूरचित्रवाणी वरील बातम्यांपेक्षा रेडिओवरील बातम्या अधिक विश्वासार्ह वाटतात असं देखील या पाहणीत आढळून आलं आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदार संघाचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी स्थानिक विकास निधीतून कंधार आणि लोहा इथल्या ग्रामीण रुग्णालयाला प्रत्येक क्रि अशा दोन रूग्णवाहीका खरेदी करण्यासाठी बतीस लाख रूपये दिले आहेत रत्नागिरीजवळच्या साखरतर इथली आणखी क महिला करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे दोन दिवसांपूर्वी करोनाबाधित म्हणून जाहीर करण्यात आलेल्या महिलेच्या जवळच्या नात्यातील महिलेला करोनाची बाधा झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बारामती अँग्रोच्या वतीने हिंगोली जिल्ह्यासाठी चारशे पंचाहत्तर लिटर सॅनिटायझरचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे जिंतूर शहरातील भाजीपाला बाजार सोशल डिस्टन्स ठेवून पोलीस बंदोबस्तात भरविण्यात आला यामुळे दोन भाजी विक्रेत्यातही अंतर असतांनाच खरेदीसाठी आलेले नागरिकही विशिष्ट अंतर ठेवून भाजी खरेदी करत आहेत परभणीचे नागरिक मात्र कोरोनाच प्रतिबंधासाठीचे निबंध गांभिर्यानं घेताना दिसत नाहीत त्यामुळे प्रशासनाला परभणीत कडक भूमिका घ्यावी लागल्याचे चित्र पहायला मिळतं आहे वसमत रोडवरील भाजीपाल्याचा बाजार बंदच करण्यात आला आहे

चार दिवसांपुर्वीच या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं

ध्ळे जिल्ह्यात मध्यरात्रीपासून दीड दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे आज जिल्ह्यात फक्त औषधांची दुकानं वगळता दूध भाजीपाला किराणा दुकानं सुध्दा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले मध्य प्रदेशातील सेंधवा गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे धुळे जिल्ह्यातील सीमावर्ती भाग असलेल्या शिरपूर तालुक्यात खबरदारी घेतली जात आहे

मालेगाव इथे आणखी पाच कोरोना संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल पॅझिटिव्ह आले आहेत त्यामुळे आता ग्रामीण भागात लोण पसरत चाललं असल्याचं दिसतं आहे

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसार होऊ नये यासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा नियोजन करते आहे पण लोकांची गर्दी आणि नागरिकांनी सोशल डिस्टन्सला दिलेली तिलांजली यामुळे मात्र प्रशासकीय यंत्रणा हतबल झालेली दिसते कोरोना विषाणूचा वाढता प्रादुभाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं कोरोना तपासणीबाबत नियोजन केलं आहे

ह्या महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल नागपुरह्न अजून आलेला नाही

हिंद महासागराच्या परिसरातील कोणत्याही दक्षिला या संकटकाळात काही मदत लागली तर भारतीय नौदल सदक्षितयार आहक्रिसा निर्वाळा त्यांनी यावछी दिला

चर्चमध्य धिर्मगुरूनी प्रार्थनद्यी औपचारिकता पूर्ण कल्ली यंदा प्रथमच कुठहीी गुडफ्रायडच्या मिरवणुकाही निघाल्या नाहीत अपघात् पालघर जिल्ह्यातल्या घिवली गावातल्या दर्शन पाटील ह्यांची उद्वारी माता प्रसन्नही बोट गुरुवारी रात्री मासम्प्री साठी गत्ती असताना खडकावर आदळून बुडाली

तोपर्यंत तुम्ही घरीच राहा निरोगी राहा आणि विधासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा